त्यांनी काल प्णे कोकण औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आय्क्त तसंच या विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी द्रदृश्य प्रणालीदवारे संवाद साधून प्रस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यात काही दिवसांसाठी प्न्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही गाफील राह नका नागरिकांनाही गाफील राह देऊ नका लोकांना माहिती देत राहा जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचं काम करा असं त्यांनी सांगितलं प्रग्रस्त नागरिकांचं स्थलांतर करतांना कोरोनासंदर्भातल्या उपाययोजनांची काळजी घ्यावी मास्क सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधनं प्रेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर आवश्यकतेन्सार करायच्या स्थलांतराचंही वेळीच नियोजन करावं स्थलांतरीत क्टुंबांची काळजी घ्यावी पूर ओसरल्यानंतर ते प्न्हा त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना तिथं आवश्यक असणारी मदत प्रवावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या प्राच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगानं हाती घ्याव्यात असंही ते म्हणाले पूर आणि अतिवृष्टीनं पिकं आणि मालमतेचे जे न्कसान झालं त्याचे वस्त्निष्ठ पंचनामे तातडीनं करावेत यात मरण पावलेल्या नागरिकींच्या क्टंबिंयाना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशा सूचनाही म्ख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातल्या प्रस्थितीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पूरग्रस्त भागातल्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मोदी यांनी ट्वीटर संदेशात दिली आहे

व्ही

मुंबईत न्कत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्या अनुषंगानं वीजेशी सबंधित विविध प्रकल्पांचा आढावा ते घेत आहेत काल वर्षा निवासस्थानी विक्रोळी प्रकल्पाच्या अन्षंगानं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

मूंबईला अखंडित वीजप्रवठा करण्याच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला हा प्रकल्प इतकी वर्षे रखडणं योग्य नाही असं म्ख्यमंत्री यावेळी म्हणाले विक्रोळी प्रकल्प उभारणीसाठी ठरल्याप्रमाणे टाटा पॉवर कंपनीनं प्ढच्या आठवड्यापर्यंत अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला जागा हस्तांतरीत करायचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत मान्य केलं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र समजू नका असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं दिल्लीतले वकिल ऋषभ जैन गौतम शर्मा आणि विक्रम गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती केवळ बॉलीवूडच्या अभिनेत्याच्या मृत्यूसारख्या काही उदाहरणांवर विसंबून महाराष्ट्रात राज्य घटनेन्सार कारभार होत नसल्याचा निष्कर्ष तूम्ही कसा काय काढला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं याचिकार्त्यांना केला या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाऐवजी राष्ट्रपतींकडे जाण्याची सूचनाही त्यांनी याचिकाकर्त्यांना केली वैदयकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काल एका निवेदनादवारे ही माहिती दिली कर्ज म्हणून घेतलेली ही रक्कम राज्यांना टप्प्याटप्प्यात कर्ज स्वरुपात दिली जाणार आहे ही रक्कम राज्यांच्या भांडवली खात्यांवर जमा होणार असून या कर्जाचा केंद्राच्या राजकोषीय तुटीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकार हे कर्ज राज्यांना देणारं असून सर्व राज्यांसाठी समान व्याज दर असल्यानं या कर्जाचं व्यवस्थापन करणं सोपं जाईलअसं मंत्रालयानं म्हटलं आहे सरकारी तसंच संघटीत क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होणार असल्याबाबत प्रसारमाध्यमांतून जारी झालेलं वृत केंद्रीय कामगार मंत्रालयानं फेटाळलं आहे

सरकारी कर्मचारी आणि संघटित क्षेत्रातल्या कामगारांना देय महागाई भत्याची या निर्देशांकानुसार पुनर्रचना होईल नवीन निर्देशांकामुळे सरकारी कर्मचारी आणि संघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या वेतनात वाढ होणार असल्याचा दावा आपण केला नसल्याचं कामगार मंत्रालयानं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी देशवासियांना आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत माता जगदंबा सर्वांच्या जीवनात आनंद समुद्धी आणि शांती आणील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण माता शैलप्त्रीला नमन करत असून तिच्या आशिर्वादानं जग स्रक्षित आरोग्यमय आणि समृद्ध राहो तसंच गोरगरीब आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणायचं सामर्थ्य आपल्याला लाभो अशी प्रार्थना प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशामधून केली आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला नवरात्रौत्सवाच्या श्भेच्छा दिल्या आहेत केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

तर दोन जणांचा या आजारानं मृत्यु झाला

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे यापैकी पाच विशेष गाड्यांची जोडी वांद्रा टर्मिनसवरून इंदोर आणि उधना इथून प्रत्येकी दोन तर ओखा पोरबंदर आणि गांधीधाम या स्थानकांमधून गाडीची प्रत्येकी एक जोडी सोडण्यात येईल या विशेष गाड्यांच्या प्रवासाकरता विशेष शुल्क आकारला जाईल